राज्य विधानसभेच्या निवडणूक प्रचार कालावधीत पेड व्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना

देशव्यापी स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा उद्या प्रारंभ

चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी सामंजस्य करार करण्यात आला

गेल्या पाच वर्षात एसटी महामंडळच्या विविध योजनांअंतर्गत प्रवशांच्या सवलतीत वाढ राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुक प्रचारकालावधीत पेड न्यूजला आळा घालण्यासाठी उपाययोजना करा त्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यांचं प्रबोधन करा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी दिल्या विधानसभेच्या आगामी निवडण्कीतील प्रसार माध्यमातील जाहिरातीचं पर्वप्रमाणीकरण माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामकाजाबाबत ओझा यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगदव्यारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी या स्रचना दिल्या वीज ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन वीज दर धोरण आणणार आहे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकाला चोवीस तास वीज मिळणं हा त्याचा अधिकार असून काही कारणानं भारनियमन झालं तर वीज कंपन्यांना दंड आकारला जाणार आहे दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असंही ते म्हणाले वीजवितरणात क्ठेही बाधा आली तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना बंधनकारक राहणार आहे वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यवसाय विभागातर्फे उद्या देशव्यापी मोहिम स्वच्छता ही सेवा चा शुभारंभ करण्यात येणार आहे या अंतर्गत प्रढच्या महिन्याच्या दोन ऑक्टोबर रोजी जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याला सिमेंट उद्योगात वापरण्यात येणार आहे दोन ऑक्टोबर रोजी देशव्यापी श्रमदान करण्यात येणार असून या अंतर्गत प्लास्टिक कचरा जमा करण्याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील औद्योगिक क्षेत्रांना सांगण्यात आलं आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही कायमस्वरूपी व्यवस्था औद्योगिक क्षेत्रांमध्ये होण्याबाबत या विभागातर्फे राज्य सरकारांना जागरूकता निर्माण करण्यास सांगण्यात आलं आहे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी आगमी तीन दिवसात पॅकेजींग विषयी नवे पर्याय शोधावेत असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी म्हटलं आहे एकदा वापरलेल्या प्लॅस्टीकला पर्याय शोधण्यासाठी बाटली बंद पाणी विकणाऱ्या कंपन्या आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे असं त्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं मुंबई मधील आरे इथल्या मेट्रो कारशेडम्ळे झाडांसोबत वन्यजीवांच्या अधिवासालाच धोका निर्माण झाला आहे कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेतील जमीनीसाठीच हट्ट का असा सवाल युवा सेना प्रम्ख आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आमचा मेट्रोला विरोध नाही मात्र मंंबईतील हरितपट्टा नष्ट करून कारशेड होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आरेशिवाय कारशेड उभारता येणार नसेल तर मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे यांच्या ऎवजी अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडे हे काम सोपवावे अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री स्धीर म्नगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला

महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचा विकास प्रक्रियेत सहभाग असणे गरजेचं आहे महिला आणि बालकांना समान संधी आणि समान अधिकार देताना त्यांच्यासाठी स्रक्षित वातावरण निर्माण करणे त्यांच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना आखणे आणि त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे यासाठी शासन कटिबद्ध आहे असं वित्तमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी यावेळी सांगितलं छतीसगडमधील बिजापूर जिल्हयात स्रक्षादलांच्या एका कारवाईत पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे बंदग्डा गावच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एक कारवाईत ही अटक केल्याची माहिती काल पोलिसांनी दिली अटक करण्यात आलेले नक्षलवादी विविध हिंसाचाराच्या आणि ल्टींच्या प्रकरणातील आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालग्जारी तलावांच्या प्नरुज्जीवनासाठी हर्बल न्य्ट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला

वित्तमंत्री स्धीर म्नगंटीवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली

त्या अन्षंगानं पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि शासनाकडून मिळत असलेल्या सुचनांवर लक्ष ठेवून त्याचं पालन करावं असं जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांनी कळवलं असूनटोल फ्री आपत्कालीन क्र

जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन आणि स्क्ष्म सिंचनावर भर यादवारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं प्रतिपादन कृषी मंत्री आणि अमरावतीचं पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज जिल्हयातील घातखेडा इथं केलं घातखेडा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा श्भारंभ करताना ते बोलत होते कृषी विज्ञान केंद्र हा कृषी विद्यापीठ आणि नागरिकातील द्वा आहे कृषी तज्ज्ञ आणि संशोधकांची नाळ शेतकऱ्यांशी जुळली पाहिजे शेतीचं अदयावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्र

गोंदिया जिल्ह्यातील चिचगड़ इथं अप्पर तहसिल कार्यालयाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ परिणय फ्के यांच्या हस्ते आज करण्यात आलं देवरी ताल्क्यातील द्र्गम आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून चिचगढ़ला ओळखलं जातं

गत दोन ते तीन दिवसांपासून बूलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे कधी रिमझिम तर कधी दमदार स्वरुपाच्या पावसाम्ळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहे कालही जिल्ह्यात सिंदखेड तालक्यांमध्ये संततधार पाऊस झाला पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे

मी पावसाची नोंद सिंदखेड राजा तालुक्यात करण्यात आली आहे आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीबाबत चर्चा होऊनही अद्याप शासकीय आदेश निघाला नाही येत्या काही दिवसातच विधानसभा निवडण्कीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्याम्ळं त्यापूर्वी तातडीनं आदेश काढण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता सोमवारी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी क़ती आणि आशा गटप्रवर्तक कर्मचारी य्नियनच्यावतीने शहरातून मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले याकडे लक्ष वेधण्याकरिता वर्धा शहरातून मोर्चा काढून शकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी आज शहर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन केले भारतीय म्ष्टीयोदधे आज रशियातील एकातेरिनबर्गमध्ये स्रू विश्व म्ष्टीय्दध स्पर्धेत आपल्या प्रारंभीच्या लढती खेळतील

अमित पंघाल आशीष क्मार संजीत कविंदर सिंह बिष्ट आणि द्र्योधन सिंह नेगी हे अन्य म्ष्टीयोद्धेही आज आपल्या प्रारंभीच्या लढती खेळतील सत्याऐंशी देशांचे साड़े चारशेहन अधिक मुष्टीयोदधे या स्पर्धेत सहभागी होत आहेत

विविध तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा एसटी प्रवास सवलत योजनेत समावेश करण्यात आला आहे